राज्यातला हा कोरोना विषाणूचा पहिला तर देशातला तिसरा बळी ठरला आहे पाच मार्च रोजी दबईहून परतलेल्या या व्यक्तीवर प्रथम हिंदजा रुग्णालयात आणि चौदा तारखेपासून मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते या व्यक्तीच्या कुटुंबातल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे या दोघांसह हिंदुजा रुग्णालयातल्या काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

राज्य निवडणूक आय़क्त यू

मदान यांनी काल ही घोषणा केली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनानं निवडणूक आयोगाला केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तसंच परभणी नाशिक धुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यवाहीसंदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील असंही मदान यांनी सांगितलं

मुंबईत काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनानं मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले

प्रवाशांनी याबाबत अधिक माहितीसाठी रेल्वे विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे रेल्वेच्या अनेक मंडळांनी फलाटावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी फ्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये केले आहेत

यापैकी एकजण चीनमधून तर दुसरा गोवा इथून परतला आहे दरम्यान जालना नांदेड आणि परभणी जिल्ह्यात कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर मॉल मोठे बाजार आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नांदेडचा सर्वात मोठा ब्धवार बाजार बंद राहणार आहे या बंद मुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कापूस आणि रेशीम खरेदीवरही कोरोना प्रादर्भावाचा परिणाम होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबादमध्येही सात जणांना संशयित म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे

त्यामुळे या कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत येण्याचं टाळावं असं आवाहान अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी केलं आहे

राज्यातल्या सर्व शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणान्सार आंतरराष्टीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार करण्याचंही यावेळी ठरवण्यात आलं

या अधिनियमाची अंमलबजावण करताना अपार्टमेंट्स मालकांना कोणतेही अधिकार नव्हते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला

जालना जिल्ह्यातल्या अंबड ताल्क्यातल्या शहागड खामगाव वाळकेश्वर गोरी गंधारी सावरगाव नागझरी या भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धातास पाऊस झाला शहागड परिसरात काही वेळ गाराही पडल्या

तसंच पत्र्याचे शेडही उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातही वैजापूर सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यात जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह काल पाऊस झाला अनेक ठिकाणी वीज प्रवठा खंडीत झाला होता या पावसामुळे फुलंब्री तालुक्यातल्या तळेगाव वाडी रिधोरा कोलते टाकळी गेवराई पिंळगाव या गावातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ जयश्री सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली विद्यापीठातल्या विविध संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर पाण्याअभावी तसंच नैसर्गिक संकटामुळे चाखेळेस बाग जळाली मात्र पुन्हा जिंदीने उभी केली

सूर्यवंशी म्हणाले शेतात नेहमी आर्थिक उत्पन्न देणारे पिके घेतांना त्यात सातत्याने बदल केल्यास आर्थिक स्थिरता कायम राहते सुर्यवंशी यांची जिंद्द आणि मेहनतीचा शेतातील प्रवास अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी होय

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं जन्मलेले कुलकर्णी यांनी पुणे आकाशवाणीतून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला सुमारे दीडशे चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या यापैकी अशी ही बनवाबनवी थरथराट रंगतसंगत चल रे लक्ष्या मुंबईला आदी चित्रपटांना मोठी प्रसिद्धी मिळाली खेळ आयुष्याचा हा नुकताच प्रसिद्ध झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला

शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी या मागणीचं निवेदन जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलं आहे

ते काल औसा इथं वार्ताहरांशी बोलत होते